दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे

या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगानं जाहीर केला

राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी ही माहिती दिली यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार नांदेड नऊ उस्मानाबाद तीन लातूर दोन तर परभणी जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे अहमदनगर जिल्ह्यातही दहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे

या सर्व संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे

राजीव गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज देशभरात अभिवादन सभांसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यात मराठी शिक्षण कायदा लागू व्हावा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी मराठी प्राधिकरण स्थापन व्हावं अशी मागणी मराठवाडा साहित्य परिषदेनं केली आहे ठाले पाटील यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली याबाबत परिषद लवकरच शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचं ठाले पाटील यांनी सांगितलं गुवाहाटी इथं सुरु असलेल्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मृष्टीयुद्ध स्पर्धेत काल भारताची दमदार सुरुवात झाली

याच वजनी गटात भारताच्या निखत झरीन आणि अनामिका यांच्यामधे सामना रंगणार आहे